रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार प्ण्यात राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा आरंभ प्ण्यासह राज्याचे अनेक भाग थंडीनं गारठले

याच माध्यमातून येणाऱ्या काळात विकास गाठू असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत केलं हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या दोन महत्त्वाकांक्षी योजनांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते राज्यातल्या महिला उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे

याची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर इथून होणार आहे तर जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे आरोग्य सुविधा शेती तंत्रज्ञान सामाजिक प्रभाव संतुलित विकास आणि पर्यावरण अशा क्षेत्रासाठी व्यवसायाच्या कल्पना सुचवायच्या आहेत उत्तम कल्पनांची निवड जिल्हा पातळीवर करण्यात येणार आहे हिरकणी महाराष्ट्राची ही ग्रामीण महिलांची ओळख बनेल असा विश्वास कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेल्या कल्पना शक्तीला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न हिरकणी महाराष्ट्राची मधून करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून एका हिरकणीची तर निवडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या हिरकणींमधून राज्यस्तरीय हिरकणीची निवड करण्यात येणार आहे

पुणे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदार संघातील पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते देशाला विकासाच्या वाटेवर न्यायचे असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही असं ही ते म्हणाले

मख्यमंत्री वाहतूक व्यवस्था हेच शहरांचे ग्रोथ इंजीन असून पुणे शहराच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम जूनपर्यंत सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली स्वारगेट मल्टीमोडल इंटिप्रेटेड ट्रान्सपोर्ट हबच्या भूमीपूजनासह अन्य स्मार्ट सिटी प्रकल्पांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते पुणे शहराची वाहतूक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली

रेशीम शेतीः रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला काल उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला जगभर रेशीम वस्त्रं पोहचविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सहकार्य करेल असं आश्वासन सुषमा स्वराज यांनी यावेळी दिलं महाराष्ट्रात रेशीम हा अपरपंरागत व्यवसाय असूनही रेशीम शेती उद्योगात महाराष्ट्र अतुलनीय योगदान देत आहे त्यामुळेच महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल स्मृती इरानी यांनी राज्याचे विशेष अभिनंदन केले विमान सेवाः कोकणातील सिंधुदुर्ग विमानतळावरुन मुंबई पुणे नाशिक आणि रत्नागिरी विमानतळावरुन मुंबईसाठी विमान सेवा सुरू केली जाणार आहे त्यासाठी बोली प्रक्रियेची घोषणा नुकतीच नागरी हवाई सेवा मंत्रालयातर्फे करण्यात आली या संदर्भात अधिसूवना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली विदर्भ खनिजः विदर्भात विपूल खनिजसंपदा असून जिथे खनिजसंपदा आहे तिथेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहकार्य करेल असं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत दिलं उद्योग विभाग महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ आणि विदर्भ आर्थिक विकास परिषद यांच्या सहकार्यानं आयोजित परिषदेत ते बोलत होते पर्यावरणप्रक उद्योगांच्या उभारणीवर भर देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली

हे विमान आता रोजच्या कामकाजात जरी सहभागी होणार नसलं तरी हवाई दलाचा उज्ज्वल इतिहास या निमित्तानं कायम नजरेसमोर राहील असे गौरवोद्वार ओझरचे कमांडिंग ऑफिसर एअर कमोडोर समीर बोराडे यांनी काढले गोंदिया गोंदिया जिल्ह्याचा रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशमध्ये समाविष्ट करावं असं सूचक विधान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काल गोंदिया मध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलं माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पूर्वी केलेल्या सूचनेचा संदर्भ त्यांनी दिला उपोषणः अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या तीन मुलींचं उपोषण वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काल नारळ पाणी देऊन सोडण्यात आलं या मुलींना दवाखान्यात दाखल करण्यास विरोध करणाऱ्या पालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्रिवेणी संमेलनः गदिमा पुल आणि सुधीर फडके यांनी रसिकांच्या सांस्कृतिक जाणीवा समृद्ध केल्या असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी काल वाई इथं केलं शासनाचा मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांचं संयुक्त विद्यमाने पुल देशपांडे ग

माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित त्रिवेणी साहित्य संमेलन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी मराठी विश्वकोश सूची खंडाचं प्रकाशन तसंच ज्ञानमंडल संकेतस्थळ आणि कुमार विश्वकोश यांचं लोकार्पण करण्यात आलं

महिलांचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडे आठ वाजता तर प्रुषांचा सामना साडेबारा वाजता सुरु होणार आहे पुरुषांच्या संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला असून निर्णायक विजयासाठी दोन्ही संघ निकराचे प्रयत्न करतील

स्पर्धाः प्रण्यात कालपासून सुरु झालेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस महाराष्ट्राच्या मुलींनी गाजवला

भारतीय खेळ महासंघ आणि क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय यांच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात येत आहे हवामान पुण्यासह राज्यातील अनेक भागांना पुन्हा थंडीची हुडडुडी भरली आहे काल मध्य महाराष्ट्रातील नऊ जिल्हे तर मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येकी तीन जिल्ह्यांत किमान तापमान दहा अंशांच्या खाली राहिलं

शहरातील पंचवटीत तपोवन इथं द्राक्षबागेत हिमकण जमा झाले होते महाबळेबर इथंही दवबिंदू गोठले

मुंबईकरांनाही सकाळी फिरायला बाहेर पडताना स्वेटर घालावा लागला

उद्या सकाळपर्यंत थंडीची ही लाट कायम राहील